जम्मू काश्मीरमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शक पद्धतीने केल्याबद्दल पंतप्रधानांद्वारे कौतुक

मेलबर्न कसोटी सामना देखील रंगतदार होण्याची चिन्हे जम्मू काश्मीर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पाडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी जम्मू काश्मीर प्रशासनाच कौतुक केलं आहे जम्मू कश्मीर वासियांसाठी आयुष्यमान भारत पीएम जय सेहत योजनेचा प्रारंभ आज त्यांनी केला त्या वेळी ते बोलत होते जम्मू कश्मीर मधील नागरिकांनी थंडी आणि कोरोनाच्या प्रतिकूल पार्श्वभूमीवर जिल्हा विकास परिषदांच्या निवडणुकीत सहभाग घेवून लोकशाही मजबूत केली असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले डिस्ट्रीक्ट डेवलपमेंट के काउंसिल के चुनाव ने एक नया अष्ट्याय लिखा है इन चुनाव के हर फेज में देख रहा था कि कैसे इतनी सर्दी के बावजूद कोरोना के बावजूद नौजवान बुजुर्ग महिलाएं बूथ तक पहुंचे घंटों तक कतार में लगे रहे जम्मू कश्मीर के हर वोटर के चेहरे पर मुझे विकास के लिए डेवलपमेंट के लिए एक उम्मीद नजर आई उमंग नजर आई जम्मू कश्मीर के हर वोटर के आंखों में मैने अतीत को पीछे छोड़ते हुए बेहतर भविष्य का विश्वास भी देखा साथियों इन चुनावों में जम्मू कश्मीर के लोगों ने लोकतंत्र की जड़ों को और मजबूत करने का काम किया है ग्राम स्वराज्याचं महात्मा गांधीजींचं स्वप्न जम्मू कश्मीरने साकारले असून या केंद्र शासित प्रदेशाच्या विकासासाठी आपले सरकार वचनबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं आयुष्यमान भारत आरोग्य योजनेत लाभार्थ्यांसाठी पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत होणार असून देशभरात कुठेही आणि सरकारी तसंच खासगी रुग्णालयात ते घेता येतील असं मोदी म्हणाले पंतप्रधानांनी या कार्यक्रमातून दूरदृश्य प्रणालीच्या सहाय्याने गोल्डन कार्ड लाभार्थ्यांशी संवाद साधत त्यांची विचारपूस केली पंतप्रधानांच्या वतीने प्रियंका संधू रोहित कुमार राणी देवी मोहम्मद बाबर या लाभार्थ्यांना ई कार्ड वितरित करण्यात आली तत्पूर्वी बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोरोना संकट काळात जम्मू काश्मीर मध्ये योग्य व्यवस्थापन केल्याबद्दल जम्मू काश्मीर सरकारचं कौतुक केलं सरकारच्या विशेष प्रयत्नांमुळे काश्मीर कोविड संकटापासून सुरक्षित राहू शकला असं ते म्हणाले

आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा वाढविण्यावर येत्या वर्षभरात मोठं काम करण्याचे उद्दिष्ट असल्याचे शहा यांनी सांगितलं ही आरोग्य क्षेत्रातील क्रांतीची सुरुवात आहे असं शहा यावेळी म्हणाले जे ए वाय सेहत ही विशेष योजना सर्वांसाठी आरोग्य सुनिश्चित करेल असं जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी या योजनेच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना सांगितलं राष्ट्रपती राष्ट्रपती रामनाथ कोर्विंद यांनी आपल्या दिव दौऱ्यात आज नौदलाच्या खुखरी स्मारकाच उद्घाटन केल तिथे भेट देणाऱ्या अतिथींच्या अभिप्राय नोंदवहीत राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली अमित शहा दौरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज गुवाहाटी इथल्या अमिनगाव इथं विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन केलं गुवाहाटीमधल्या दुसऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेच्या कार्यक्रमाला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आसोम दर्शन या योजनेअंतर्गत नामघरांना म्हणजेच आसाममधल्या प्रार्थना स्थळांना आर्थिक निधीचं वितरण शहा यांनी केलं

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल उपस्थित होते

साधारण इतकेच नवे कोरोनावाधीत आढळले

जर्मन स्वित्झर्लंड आणि जपानमध्ये ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण सापडले आहेत डेन्मार्क नेदरलँड्स ऑस्ट्रेलिया बेल्जियम या देशांनीही त्यांच्याकडे असे रुग्ण आढळल्याचं सांगितलं आहे

दरम्यान दक्षिण आफ्रिकेत आढळलेला कोरोना विषाणूचा नवा प्रकार हा अधिक संसर्गजन्य असल्याचा ब्रिटन सरकारचा दावा दक्षिण आफ्रिकेचे आरोग्य मंत्री वेलींनी माखीजे यांनी फेटाळून लावला आहे

आज प्रकाशित झालेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे

पायाभूत सोयी सुविधांच्या उभारणीसाठी केंद्र सरकार कटीबद्ध असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आकाशवाणी वृत्त सेवा विभागाला दिलेल्या विशेष मुलाखत म्हटलं आहे

अर्थव्यवस्थेचा कणा असलेलं क्षेत्र म्हणजे रस्ते वाहतूक आणि महामार्ग या काळामध्ये रस्ते आणि महामार्गांच्या विस्ताराचं अभूतपूर्व काम झालं आहे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांची प्नर्मांडणी करून ते व्यवस्थित करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं

कैलास मानसरोवर पासून ते झोजिला पास ते लिपुलेख खिंडपर्यंत रस्ते आणि महामार्ग बांधण्याचं प्रचंड काम एकतर प्रगतीपथावर आहे किंवा पूर्ण झालं आहे

कोरोना साथीच्या काळात सीमा रस्ते संघटनेनं कैलास मानसरोवर यात्रा मार्ग म्हणून ओळखला जाणाऱ्या धारचुला ते लिपुलेख या दरम्यान रस्ते संपर्काचं मोठं काम पूर्ण केलं आहे

आकाशवाणीच्या बातम्यांसाठी आनंद चतुर्वेदी यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे राजस्थान केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या सुलभतेने व्यापार योजनेचा अवलंब करणारं राजस्थान हे सहावं राज्य ठरलं आहे

केंद्राने मे महिन्यात ही योजना जाहीर केली आहे या अतिरिक्त पैशांचा उपयोग नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी करायचा आहे

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या बैठकीत पक्षाचे विविध राज्यातले पक्षाचे प्रतिनिधी सहभागी झाले असूनबिहार निवडणुकांचे विश्लेषण असाम च्या आगामी पश्चिम बंगालच्या निवडणूकींची रणनीती यासह अरुणाचल मधील आमदारांच पक्षांतर यावर बैठकीत विचार होणार आहे मध्यप्रदेश विधानसभा मध्यप्रदेश विधानसभेचं हिवाळी अधिवेशन कोरोना संकटाच्या सावटाखाली आहे

पॉजिटिव आढळलेले बहुतांश जण आमदार निवासात वास्तव्यास आहेत

त्यामुळे हिवाळी सत्राच्या आधी अनेक जण कोरोना बाधित आढळल्याच्या पार्श्वभूमीवर चिंतेचं वातावरण आहे

याबाबत अधिक माहिती विभागाच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे मृत पत्रकारांच्या नातेवाईकांनी यासाठी विहित नमुन्यात माहिती भरणे आवश्यक आहे

आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व केंद्रावरून तसंच ऑनलाईन आणि मोबाईल एपवरून याचं थेट प्रसारण करण्यात येणार आहे प्रादेशिक भाषांमध्ये रात्री आठ वाजता याचं पुन्हा प्रसारण करण्यात येणार आहे

यूनेस्को च्या सहाय्यानं अनुवादित करण्यात आलेल्या महत्वपूर्ण ग्रंथांपैकी भगवद्गीता एक आहे त्यातील कृष्ण आणि अर्जुनाचा संवाद सर्वांसाठीच प्रेरणादायी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे

मुख्यमंत्री वी नारायण सामी यांच्यासह विधान सभाध्यक्ष सिवाको झान्तु आणि किनारपट्टीवरील भागाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या अन्य आमदार मान्यवरांनी त्सुनामीत प्राण गमावणाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली

त्यामुळं हा सामना देखील पहिल्या सामन्यासारखाच रंगतदार होणार अशी चिन्हं आहेत